औरंगाबाद शहर आणि परिसरात चार पाच दिवसांपासून अधून मधून भिजपाऊस सुरु असून सूर्यदर्शनही झालेलं नाही नांदेड शहर तसंच जिल्ह्यात काल संध्याकाळपासून अनेक ठिकाणी पाऊस झाला उस्मानाबाद इथंही काल रात्रभर पाऊस झाला आज सकाळीही या भागात पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या पार्श्वभूमीवर साताऱ्यातल्या कोयना आणि क्रष्णा नदीकाठच्या कराड पाटण आणि सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी पात्रात आज दोन हजार घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी सोडण्यात येत असून धुळे तालुका आणि शहरातल्या पांझरा नदी काठावरील नागरिकांना नदीपात्रात न जाण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत

आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे गेल्या तीन दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे तर कोयनेतून आणि वारणेतून पाणी सोडलं जात असल्यानं वारणा आणि कृष्णानदी पात्रांमध्ये झपाट्यान वाढ होत आहे

कर्नाटक सरकारशी सम्पर्क आणि समन्वय सुरू असून पुढं अलमट्टी धरणातून दीड लाख घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी सोडण्याबाबत बोलणी झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली

यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे

यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल असून या विषयावर चर्चा ही झाली असल्याचं त्यांनी सांगितलं पुढच्या आठवड्यात यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले राज्यातले शिकवणी वर्ग आणि स्पर्धा परीक्षा केंद्रही सुरु करण्याची सरकारची तयारी असल्याची माहिती त्यांनी दिली ऐन संकट काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या सेवा सोडणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करणार असून प्रसंगी अशा डॉक्टरांविरुद्ध मेस्मा कायदा लावण्यात येईल असा इशाराही मंत्री वडेट्टीवार यांनी दिला आहे

यामुळे वाहतूक खोळंबली आहे औरंगाबाद ते वैजापुर तालुका हद्दी पर्यत या महामार्गावर मोठे खड्डे झाले असून याची तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीसाठी परीसरातल्या तरुणांनी हे आंदोलन सुरू केलं आहे